प्रतिपादन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याची उद्धव ठाकरे यांची ग्वाही समुद्रात वाया जाणा या पाण्या बाबत राज्य सरकार लवकरच आराखडा तयार करत असून आता मराठवाड्याचा दृष्काळ हा भूतकाळ ठरेल जयदत क्षीरसागर यांचं मत जपानमध्ये हिरोशिमा क्रि झालेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या महिला स्पर्धेचं विजेतेपद भारतीय संघानं पटकावलं निसर्गाच संतुलन राखण्यासाठी स्वच्छ वारी स्वस्थ वारी निर्मल वारी हरित वारी हे अभियान महत्वपूर्ण असून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमुळे देशाचे नाव जगाच्या नकाशावर गेल्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात स्वच्छ वारी स्वस्थ वारी निर्मल वारी हरित वारी अभियानाच्या महासंकल्पाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांची सेवा करून ही वारी हरीत आणि निर्मल करण्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे हे अभियान निश्वितच महत्वाची भूमीका पार पाडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभियानात सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांना महासंकल्प अभियानाची शपथ दिली वारकऱ्यांना माऊलींच्या दर्शनाची ओढ लागली असूनत्यासाठी वारकऱ्यांच्या दिंड्यां पंढरपूर कडे प्रस्थान होत आहे अहमदनगर जिल्ह्यातील शिस्तप्रिय दिंडी म्हणून ओळख असलेली दत्त देवस्थान देवगड येथील दिंडीनं आज पंढरपूर कडे प्रस्थान केलं हरी नामाच्या जयघोषात टाळ मृदंगाच्या नादात भास्करगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली ह्या दिंडीने प्रस्थान केलं यावेळी भाविकांनी या पालखीचं दर्शन घेतलं या दिंडीत दीड हजारह्न अधिक भाविक सहभागी झाले आहेत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे असं शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे ते आज अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर क्वें शेतकरी संवाद आणि बियाणं वाटप कार्यक्रमात बोलत होते शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून या बळीराजाचा चुकीच्या व्यवस्थेमुळे बळी जाता कामा नये असं ते म्हणाले शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ मिळाला पाहिजे त्याचा आढावा घेण्यासाठी आमचा राज्यव्यापी दौरा सुरू आहे असं त्यांनी सांगितलं सरकारमध्ये राहून लोकांची कामे झाली पाहिजे तरच सत्तेचा उपयोग आहे मुख्यमंत्री कोण होणार याच्याशी आपल्याला देणंघेणं नसून आपली बांधिलकी शेतकरी आणि जनतेशी आहे असं ठाकरे म्हणाले सरकारने बँकांकडे कर्जमाफी ची रक्कम वर्ग करूनही ती अजून सर्व शेतकऱ्यांना का मिळाली नाही याची माहिती घेतली जाईल त्यात कुचराई करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं

भाजपानं काँप्रेसच्या नेत्यांना पळवून मंत्री पद देणं हा भ्रष्टाचार आहे अशी टीका काँप्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे आज नाशिक धिं पत्रकारांशी ते बोलत होते राधाकृष्ण विखे पाटील आणि जयदत्त क्षीरसागर यांना मंत्री करणं हा गैरप्रकार असून दोघांना मंत्री मंडळातून काढून टाका अशी मागणीही त्यांनी केली

या कायद्यात बेकायदेशीर रित्या मंत्री बनवण्याबाबत वाजपेयी यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या विरोधात याचिका दाखल केल्याची माहितीही चव्हाण यांनी यावेळी दिली आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सोबत युती करायची किंवा नाही याबाबत चर्चा सुरू आहे परंतू यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उद्देश समजून घेण्याची गरज असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीत वंचीत बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा फायदा भाजपला झाला होता असंही चव्हाण म्हणाले अहमदनगरच्या केङगाव शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात तपासामध्ये दिरंगाई होत असून या घटनेचा तपास सीबीआय किंवा विशेष अन्वेषण पथक यांच्याकडे द्यावा अशी मागणी आज अनिता दुवे आणि सुनीता कोतकर यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे शिवसेनेचं दोन पदाधिकारी संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची हत्या झाली आणि त्याचा तपास अतिशय संथ गतीनं सुरू असून त्यातील फरार आरोपींना अद्याप पर्यंत अटक झालेली नाही असं या निवेदनात म्हटलं आहे या गुन्ह्याचा तपास गेली एक वर्षापासून सीआयडी पुणे करीत असून त्यांनी आजपर्यंत एकाही फरार आरोपीला अटक केली नाही असा उल्लेख या निवेदनात केला आहे भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर शामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृती दिनानिमित्त देश त्यांना आज आदरांजली वाहत आहे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपा हंगामी अध्यक्ष जे पी नङ्डा भाजपा खासदार राजीव प्रताप रुडी आणि तिर मान्यवरांनी नवी दिल्लीत भाजपा मुख्यालयात मुखर्जी यांना आदरांजली वाहिली समुद्रात वाया जाणा या पाण्या बाबत राज्य सरकार लवकरच आराखडा तयार करत असून हा आराखडा येत्या सहा महिन्यात पूर्ण होऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येईल असं रोजगार हमी तथा फलोत्पादन मंत्री जयदत क्षीरसागर यांनी सांगितलं ते आज बीडमधे काडीवडगाव क्रि वार्ताहरांशी बोलत होते यामुळे मराठवाङ्याचा दृष्काळ हा भूतकाळ ठरेल असं ते म्हणाले फलोत्पादन मधून आंबा उत्पादकांसाठी हाय डेन्सिटी प्लांटेशन ही संकल्पना यशस्वी झाली असून बेळगाव िळे त्याची लागवड यशस्वी झाल्याचं त्यांनी सांगितलं चारा छावण्या टँकरद्वारे पाणीपुरवठा दुष्काळी अनुदान याबाबत जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणावर कामकाज सुरू असल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलं रोजगार हमी योजनेतून होणाऱ्या कामांचं स्वरूप काळानुरूप बदललं जावं जिल्ह्यातल्या शेतमजूर शेतकऱ्यांना आपण गावामध्ये रोजगार उपलब्ध करून देऊ शकलो तर त्यांना शहराकडे स्थलांतर करण्याची गरज भासणार नाही यादृष्टीनं उपाययोजना कराव्यात असं प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केलं आहे त्यांनी आज बीड जिल्ह्यातील रोजगार हमी योजना कृषी फलोत्पादनसह विविध कामांचा तपशीलवार आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते चांदा ते बांदा योजनेअंतर्गत परसबागेतील गावठी कोंबड्या पालन देशी गाईचे संगोपन आणि शेळी पालन योजनेचं लोकार्पण आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ आज सिंधुदुर्गात झाला

या कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या जिल्ह्यातील बेरोजगार महिलांना या योजनेमुळे रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास केसरकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला

नागपूर औरंगाबाद मार्गावर बूलडाणा जिल्ह्यातल्या मेहकरनजीक अंजनी खूर्द क्रि बोलेरो आणि कंटेनरचा अपघात झाला या अपघातात चार जण ठार झाले मध्यरात्रीच्या सुमाराला हा अपघात घडला असुन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर मृतांना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पोलिस तपास सुरु असुन मृतांची ओळख पटवण्यात येत आहे जपानमध्ये हिरोशिमा क्रिं झालेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या वुमेन्स सिरीज फायनल्स स्पर्धेचं विजेतेपद भारतीय महिला संघानं पटकावलं आहे

काल अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतरच भारतानं या वर्षअखेरीला होणाऱ्या ऑलिंपिक पात्रता स्पर्धेतलं आपलं स्थान निश्चित केलं होतं

कोल्हाप्रातील शहरी भागासह तालुका आणि जिल्ह्याच्या विविध भागात आज मुसळधार पाऊस झाला जिल्ह्याच्या दर्गम तसंच डोंगरी भागात आणि राधानगरी गगनबावडा आजरा तसंच चंदगड तालुक्यात दमदार पावसानं हजेरी लावली

राज्यात मध्य महाराष्टाच्या आणखी काही भागात मराठवाडयाच्या बहतेक भागात आणि विदर्भाच्या आणखी काही भागात मान्सननं आगेकृच केली आहे येत्या दोन दिवसात राज्याच्या उर्वरित भागात मान्सुन दाखल होण्यासाठी अनुकुल वातावरण निर्माण झालं असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे या काळात कोकणात बहुतेक ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे